पश्चिम विर्भातील विमानतळाच्या विस्तारास प्राधान्य म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्वैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी सर्वापर्यंत पोहोचवण्याची गरज पश्संवर्धन मंत्री महादेव जानकर यांचं प्रतिपादन

संजय धोत्रे

संस्थेकडून दखल विमानसेवेमुळे उद्योजक गृंतवणूकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे आज अमरावती येथील विमानतळ विकसित होत असताना अकोला आणि यवतमाळ येथीलही विमानतळांचा विकास करण्यात येणार आहे या विमानतळांच्या विस्तारीकरणामुळे पश्चिम विदर्भाचा चेहरामोहरा बदलणार असून अनेक नवीन उदयोग या ठिकाणी येऊन औदयोगिक विकासाला चालना मिळेल शासनाच्या या प्रयत्नामुळे विमानचालन नकाशावर जिल्ह्याचे नाव कोरले जाईल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले बाईट उद्योगाच्या झटपाटीनं होत असलेल्या वाढीनं विकासाचे विस्तारीकरण लाभाचे ठरले आहे अमरावती मुंबई आणि बंगलोर आणि मोठया शहरांना विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे

केंद्र शासनाच्या उडान योजनामुळे विमानसेवेतील पायाभूत स्विधांवर अर देण्यात आला आहे त्यामुळे मध्यमवर्गीयांनाही किफायतशीर दरात विमानप्रवास करता येणे शक्य झाले आहे यामुळे विमानसेवेमध्ये विकासाची गती तीस टक्क्यांपर्यंत वाढली आहे सर्वसामान्य नागरिकांनाही विमान प्रवास करता यावा यासाठी शासन प्रयत्नरत आहे उडान योजनेमध्ये बेलोरा विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे बेलोरा विमानतळावरुन सुरवातीला मुंबईसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानंतर देशातील चार महत्वाच्या शहरामध्ये याठिकाणहन सेवा सुरू करण्यात येईल विस्तारीकरणासोबतच विमाने रात्री उतरू शकतील अशी सुविधाही निर्माण करण्यात येईल विमानतळाच्या विकासाम्ळे अमरावतीचे नाव विमानचालनाच्या नकाशावर येणार आहे अस फडणवीस म्हणाले कायदेविषयक व्यवसायीकांनी समाजातील गरीब घटकांना न्याय मिळवून देणे शक्य करून द्यावं असं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं ते आज चेन्नईच्या डॉ आंबेडकर विधी विद्यापीठ येथील एका विशेष दिक्षांत समारोहात बोलत होते यावेळी त्यांनी न्यायीक व्यवसायीक न्यायाधीश वकील आणि न्यायालयीन अधिकारी यांनी कायद्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आव्हान केलं यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की राष्ट्राचा जसजसा विकास होते तसा कायद्याच्या क्षेत्रातही बदल होत आहेत या दिक्षांत समारोहात विधी विद्यापीठाच्या तीन प्रसिध्द न्यायाधीशांना मानद पदवीनं गौरवण्यात आलं काँग्रेसच्या दहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आज गोव्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आज दपारी झालेल्या शपथविधीमध्ये आजपामध्ये प्रवेश करणारे बाबू कवळेकर फिलीप नेरी जेनिफर मोन्सेरात यांच्यासह मायकल लोबो यांनी आज द्पारी मंत्रिपदाची शपथ घेतली गोव्याचे राज्यपाल मुद्रला सिन्हा यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तत्पूर्वी गोआ फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले विजय सरदेसाई जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामे दिले केंद्रात काँग्रेस पक्षाची सता असताना त्यांनी अनेक सरकारे पडली आहेत त्यामुळे कर्नाटकातील घडामोडी विषयी बोलू नये असा सल्ला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना विरोधकांना दिला मुळात आमदार का फुटतात आणि कर्नाटक सरकार अस्थिर का आहे याबाबत राहल गांधी यांनी आत्मचिंतन केले पाहिजे परन्त् त्यांनी नेतृत्वापासून पलायन केले असून त्यांना आता टीका करण्याचा अधिकार नसल्याच संजय राऊत म्हणाले पशूवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असतांना विविध पशूवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पश्पालक बेरोजगार तरुण आणि ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पश्संवर्धन द्ग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी नागपूर इथ व्यक्त केले महाराष्ट्र पश् व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या वतीने पशुवैद्यक शास्त्रातील प्रगती तसेच शेतकऱ्यांची समृध्दता या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद महाराष्ट्र पश् व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती या परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते पश्वैद्यक शास्त्र आणि शेतीचा समन्वय या विषयावर मार्गदर्शन करतांना जानकर म्हणाले की ग्रामिण भारताचा डोलारा पारंपारिक शेती आणि त्याच्या पूरक व्यवसायावर अवलंबून आहे पारंपारिक प्रक व्यवसाय त्या व्यवसायाच्या मर्यादा यामुळे शेतीला सहाय्य व्हावे तसे उत्पन्न मिळत नाही यावर मात करण्यासाठी पश्वैद्यक क्षेत्रातील आध्निक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले राज्यात वंचित बहजन आघाडीशिवाय क्ठल्याही पक्षाला राज्यात सता स्थापन करता येणार नसल्याचं वंचित बहजन आघाडीचे संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली नागपूर इथं आज वंचित बहजन आघाडीतर्फे नागप्र भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्हयातील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या वंचित बहजन आघाडी राज्यातील आगामी विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं इलेक्ट्रोनिक मशीनच्या मतदान न घेता बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेण्यात यावयात असा प्रूच्चार अण्णाराव पाटील यांनी यावेळी केला

त्यांनी अकोला येथे भारत संचार निगम लि च्या कार्यालयात आज खाजगी दुसंचार ऑपरेटर व भारत संचार निगम लि

या बैठकीत त्यांनी द्संचार कंपन्यांना ग्राहकांना अबाधित सेवा देण्याचे निर्देश दिले डिजिटल क्लासरुम ऑनलाईन पेमेंट गेट वेए डेटा ट्रान्सफर या सर्व सेवांचा संबंध दसंचार क्षेत्राशी जोडल्या गेला आहेत त्यामुळे या क्षेत्राने गतीमान होण्याची गरज आहे द्रसंचार ऑपरेटरने काही ठिकाणी नेटवर्क समस्या सोडवण्याची गरज आहे आता द्रसंचार क्षेत्र सुद्धा अत्यावशक सेवा झाल्यान ती कायम गतीमान होण्यासाठी सर्वानी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी व्यक्त केली नागप्र मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण होऊन चार महिन्यापेक्षा जास्ती कालावधी झाला असून याला नागप्रकर चांगला प्रतिसाद देत आहे

रोड वर देखील मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्य गतीने सुरु आहे निर्माणाधीन मेट्रो रेल प्रकल्पाच्या कार्यामध्ये पिल्लर उआरणीचे कार्य पूर्णत्वास असून गर्डर लाँचिंगचे कार्य अतिशय वेगाने स्रु असल्याच महा मेट्रोच्या वतीन कळविण्यात आलं आहे देशात अल्पवयीन बालकांवरच्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयानं स्वतरूहन दखल घेतली आहे अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी निर्देश देण्यात येणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मूलांवरील अत्याचाराबाबत विविध वृतपत्र आणि पोर्टलवरील अहवालावरून सर्वोच्च न्यायालयानं ही दखल घेणार असल्याचं म्हटलं आहे न्यायालयानं या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ व्ही गिरी यांची न्यायालयीन मित्र म्हणून निय्क्ती केली आहे राज्यात दूध तसंच इतर अन्न पदार्थातल्या होणाऱ्या भैसळीचं सम्ळ उच्चाटन करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी एक्शन मोडवर काम करावं असे निर्देश अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयक्मार रावल यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत काल मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी रावल यांनी हे निर्देश दिले दूध तेल मिठाई यासारख्या अन्न पदार्थातली भेसळ ही गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवं असं ते म्हणाले अन्न सुरक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्न सुरक्षा पंधरवडा राबवण्यात येणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं सर्व राज्यांमधल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे रुग्णालयांमधे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यावरचा ताण कमी करण्यासह जागतिक स्तरावर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं ग्णोतराचं प्रमाण योग्य राखण्यासाठी ही पदं अरण्यात येणार आहेत लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री अश्विनिक्मार चौबे यांनी ही माहिती दिली चंद्रपूर महानगरपालिकेनं उष्णतेपासून बचाव करण्याची चालविलेल्या उष्णता कृती आराखडयाची दखल न्य्यॉर्क इथल्या नैसर्गिक स्त्रोत संरक्षण परिषदेनं घेतली आहे याबाबत परिषदेनं प्रकाशीत केलेल्या एका अहवालामध्ये चंद्रप्र महानगर पालिकेनं उष्णतेच्या संदर्भात केलेल्या कार्याची दखल घेतली आहे संपूर्ण देशात चंद्रपूर हे सर्वाधीक उष्ण शहर म्हणून ठरलं

जगात चंद्रपूरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली परंतू चंद्रपूर महानगर पालिकेनं उष्णताविरोधी योजना राबवल्यानं मागील चार वर्षात एकही उष्माघाताचं बळी गेला नाही याची नोंद न्यूयॉर्क राष्ट्रीय स्त्रोत संरक्षण विभागानं घेतली चंद्रपूर महानगर पालिकेनं केलेल्या या विशेष प्रयत्नांबाबत आरोग्य अधिकारी डॉ अंजली आंबाटकर यांनी सांगितलं बाईट क्लायमेट चेंज या विषयावर काम करणारी न्युयॉर्क स्थित आंतरराष्ट्रीय संस्था एन

या संस्थेने चंद्रपूर महानगरपालिकेने हिट अक्शन प्लानं संबंधित केलेल्या प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीची दखल घेतली आहे

चंद्रपूर महानगरपालिकेनं केलेल्या या कार्याचा गौरव इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे